केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत खाजगी प्रवासी वाहतूकदारांसोबत झालेल्या बैठकीत बोलताना ही माहिती दिली

पूणे शहरातल्या मुळा मुठा नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्यात ही पूण्यातल्या जनतेची डेछा असून मोदी सरकार ती पूर्ण करेल असं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज पृण्यात वन भवन इथं मुळा आणि मुठा नद्यांच्या शुद्धीकरणाबाबत आयोजित आढावा बैठकीआधी बातमीदारांशी बोलत होते जायका बँकेकडून कर्ज उपलब्ध करूनही नदी शुद्धीकरण प्रकल्पाला उशीर का लागला याविषयी त्यांनी बैठकीत विचारणा केली हा नदी सुधार प्रकल्प जायकाचा नसून पुणे महानगरपालिका आणि केंद्र सरकारचा संयुक्त प्रकल्प असल्याचं जावडेकर यांनी बैठकीच्या सुरुवातीला स्पष्ट केलं

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपये लाभ देण्यासाठी सरकारनं अधिसूचना काढली आहे या निर्णयामुळे देशभरातल्या सुमारे साडेचौदा कोटी शेतकऱ्यांना फायदा मिळणार असून यात शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार विचारात घेतला जाणार नाही निर्णयाची अधिसूचना काढून केंद्रीय कृषी मंत्रालयान सर्व राज्य सरकारांना लाभार्थ्यांची ओळख निश्वित करायला सांगितलं आहे राज्यसरकारनं मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प सोडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन इथं चारा छावणीला भेट दिल्यानंतर बोलत होते पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मराठवाङ्यात पाच सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर केले आहेत अंतिम अहवाल लवकरच तयार केला जाईल असं त्यांनी सांगितलं मराठवाङ्यात ग्रीड तयार केलं जात आहे या माध्यमातून पाच धरणं जोडली जातील त्यामुळे एका धरणातून वाहून जाणारं पाणी कोरङ्या धरणात वळवणं शक्य होईल त्यानं मराठवाङ्याचा पाणी प्रश्न दूर होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामना सुरु आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे या विश्वचषकातला भारताचा हा दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे

या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वळवाच्या सरी कोसळल्या मराठवाङ्यात जालना बीड उस्मानाबादसह काही ठिकाणी आज पहाटे थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याचं वृत्त आहे उस्मानाबादेत आज पहाटे साडे चार वाजल्यापासून जोराच्या वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली जेमतेम पाऊण तास झालेल्या या पावसानं शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबलं नागपूर कोल्हापूर सोलापूर नाशिक अकोला आणि सांगली जिल्ह्यातही वादळी वारं आणि मेघगर्जनेसह पाऊस झाल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे नाशिक जिल्ह्यात काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला या पावसात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे

मुंबईत विक्रोळी इथं झालेल्या अपघातात दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला

विक्रोळी शिल्या उद्यानालगत शनिवारी रात्री हा अपघात झाला

महिलांची छेडछाड आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या त्रासाविरोधात नाशिक पोलिसांनी निर्भया दल स्थापन केलं आहे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काल दहा सदस्यांच्या निर्भय दलाचं उद्घाटन केल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिक क्वें वार्ताहरांना दिली

येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे